केंद्रीय पथकाद्वारे पूणे बीड नाशिक सोलापूर आणि जळगाव जिल्ह्याची पाहणी पूर्ण

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यात तसंच देशभरात काल विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं संसद भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वेन्कैय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ आंबेडकर यांच्या प्तळ्याला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं राज्याचा कारभार संविधानाच्या अनुसारच चालला असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी बातमीदारांसोबत बोलताना केलं ते म्हणाले क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी दिलेलं संविधान या दोन गोष्टींच्या आधारावर हा देश जगातला सर्वोत्तम देश होऊ शकतो आणि त्याच विचारानं आणि त्याच संविधानानं चालण्याचा प्रयत्न हा राज्याचं सरकार सातत्यानं करत आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोगचला पाहिजे जे समतेचं स्वप्न डॉ बाबासाहेब आंबेडकांनी बधितलं त्या समतेलाच स्थापीत करण्याचा प्रयत्न राज्यसरकार सातत्यानं करत राहील मी पुन्हा एकदा डॉ

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या बाबासाहेबांच्या प्तळ्याला प्ष्पांजली वाहिली प्ण्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच प्रणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बाबासाहेबांच्या प्रतळ्याला प्रष्पहार अर्पण केला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं गेहलोत केंद्रीय न्याय आणि सबलीकरण मंत्री यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ मिडिया एमपॉवरमेंटच्या राष्ट्रव्यापी प्रवेश प्रक्रियेचा आरंभ करण्यात आला या महाविद्यालयाच्या माध्यमातून दलित आणि आदिवासी युवकांना प्रसार माध्यमांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे समाजातील उपेक्षित घटकातल्या युवकांना माध्यम शिक्षण देणारं हे देशातील पहिलंच महाविद्यालय असून याची एक शाखा पूण्यात आहे पुरंदर पुरंदर इथं उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास आणि प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली

दृष्काळ पथक पाहणी राज्यातील दृष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सध्या राज्यात असून काल पथकानं पूणे आणि बीड जिल्ह्याचा दौरा केला पाहणी दरम्यान पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

नाशिक जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं काल टंचाई परिस्थितीची पाहणी केली या शेतकऱ्यांशी संवाद साधताना गावातील चाऱ्याची उपलब्धता जनावरांसाठी पाणी पीकविमा आर्दीची माहिती घेतली या केंद्रीय तुकडीनं काल उशिरा नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बैठक घेऊन चर्चा केली आणि केंद्र सरकारला लौकरात लौकर अहवाल सादर करण्याचं आश्वासन दिलं जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील आणि अंमळनेर तालुक्यातील गावांना पथकानं भेटी देऊन तिथल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली एसटीभर्ती एसटी महामंडळातील चालक वाहक सहाय्यक शिपाई आणि तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे

चालक वाहक सहाय्यक शिपाई नाईक हवालदार उद्वाहन चालक मजद्र परिचर खानसामा अतिथ्यालय परिचर सफाईगार सुरक्षा रक्षक खलाशी सहाय्यक माळी माळी आणि स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे

या प्रकल्पाला कार्यकारी समितीची मान्यता मिळाली आहे

पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्यात येत आहे

ऐक्या या सुलभ जीवनशैलीबद्दल एक लाभार्थीचं मनोगत माझं नाव श्वेता गणपत कुडाळकर असून कुडाळ आंबेडकरनगर येथील रहिवासी आहे गेली अनेक वर्ष आम्ही चूलीवर जेवण करत होतो त्यामुळे धूर व्हायचा त्यामुळे घराच्या भींती खरताब व्हायच्या डोळयांना पण त्रास व्यायचा जेवण तयार व्हायलाही वेळ लागायचा पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आमच्यासाठी उज्ज्वला गॅस योजना सुरु केल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला आहे या योजनेतून आम्ही गॅसची शेगडी घेतली आहे आता आम्ही त्यावर सगळं जेवण करतो त्यामुळे वेळसुद्धा वाचतो आणि त्रासपण होत नाही धन्यवाद उज्ज्वला योजना

या गावांना शासनानं जाहिर केलेल्या दुष्काळी सवलती मिळणार आहेत

राज्यातील खुल्या प्रवर्गातील ग्रणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची ही शिष्यवृत्ती मिळणार आहे

देशाच्या संरक्षण सेवेत असलेल्या तसंच शहीद झालेल्या जवानांना आजच्या दिवशी मानवंदना देण्यात येते या वीरांप्रती कृतज्ञता म्हणून नागरिकांनी या महिना अखेरीपर्यंत तिन्ही संरक्षण सेवा दर्शवणारा ध्वज धारण करावा असं आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी केलं आहे

या मोहिमेत सामील झालेले प्राणीतज्ञ आणि शिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव होता तसंच अवनीला बेशुद्ध करण्यासाठी अनधिकृतपणे बाण मारण्यात आला असं समितीनं म्हटलं आहे

महाराष्ट्र राज्य कृस्तिगीर परिषद आणि जालना जिल्हा राष्ट्रीय तालीम संघानं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री अर्जूनराव खोतकर यांनी काल जालन्यात वार्ताहर परिषदेत माहिती दिली क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघानं घेतला

उद्या पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यात हवामान कोरड राहण्याची शक्यता आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार